ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली एनडीआरएफ नौदल तसंच स्थानिकांच्या मदतीनं हे बचाव कार्य राबवण्यात आलं या बचावकार्यासाठी रबरी बोटींचा तसंच एका हर्लिकॉप्टरचाही वापर करण्यात आला या सर्व प्रवाशांना वैद्यकीय तपासणी उपचार आणि जेवण दिल्यानंतर बदलापूर ध्वे आणलं असून तिथून रेल्वेच्या विशेष गाडीनं मनमाड मार्गे कोल्हापूरला रवाना करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या बचाव मोहिमेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत

पाणी आल्यानं मुख्य बाजारपर्व जलमय झाली आह जीह्यात कुंडलिका नागोठण्यात अंबा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवरून वहात आह आताळगंगा गांधारी गाढी या नद्यानाही मोठप्रि आल आहप्त सकाळी राष्ट्रीय महामार्गावर दरड पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पडलछी दरड आपत्ती विभागाकडून तीन तासात हटवण्यात आली

उस्मानाबाद जिल्हा परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या पुढील चार दिवस राज्यात चांगला पाऊस होण्याचसिक्तिहवामान विभागानं दिलआहप्त महिलांचा सन्मान करणं ही आपली परंपरा असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधेही आरक्षण आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे ते आज मुंबईत राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित पहिल्या लोकशाही पुरस्कारांचं वितरण केल्यावर बोलत होते या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे निवडणूक आयुक्त ज स सहारिया उपस्थित होते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकत्त्विन जनतधी संवाद साधतील

तसंच प्रधानमंत्री कार्यालयाच्या युट्यूब वाहिनीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल

तसंच क्रिक्टीक वाहन चार्जरवर कर आठरा टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणला आहे येत्या एक तारखेपासून हे नवीन कर लागू होणार आहेत